जनरल बिपीन रावत तीन वर्षांचा कार्यकाळ संपवून आज निवृत्त होत आहेत त्यांनी आज नरवणे यांच्याकडे कार्यभार दिला नरवणे सप्टेंबरपासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहत आहेत त्याआधी भारताच्या चीनलगत असलेल्या सुमारे चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेचं रक्षण करणा या लघ्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून नरवणे यांनी काम पाहिलं

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भरतीय लष्करी अकादमीत त्यांनी लष्करी शिक्षण घेतलं त्यांना सेवा पदक विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकही मिळालं आहे भारताचे पहिले सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे लष्करसंबधी मुद्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील तसंच लष्कर हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत

बाजार मॉल हॉटेल आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस तत्तित केल्या आहेत मुंबईतही नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे

साध्या वेषातल्या महिला आणि पुरुष पोलीस गस्तीवर आहेत मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ डिया आणि मरीन ड्राईव्हवर येणा या सर्व उत्साही नागरिकांकरता मध्यरात्रीनंतर विशेष गाड्या सोडण्याची घोषणा मध्य रेल्वे आणि पश्विम रेल्वेनं केली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशा दोन गाड्या मध्य रेल्वेवरुन सोडल्या जाणार आहेत तसंच चर्चगेट ते विरार दरम्यान आठ उपनगरीय गाड्या सोडल्या जाणार आहेत

या संदर्भात केंद्रीय विधीमंत्रालयानं त्वरित संमत दिली आणि आवश्यक निधी वितरित केला आहे लहान मुलांवर होणा या अत्याचारांची वाढती संख्या लक्षात घेता अशी जलदगती न्यायालयं सर्वच जिल्ह्यात सुरु केली जाणार आहेत

कॅद्र आणि राज्य सरकारांचा निर्भया निधी यासाठी वापरला जाणार आहे

असममधे आदिवासी जमातींच्या मूळ मालकीची जमीन त्यांच्याकडे राहील अशी म्वाही असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे ते काल जोरहाट जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते सत्तेवर आल्यापासून आपलं सरकार असमच्या जनतेच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी काम करत आहे विशेषतः राज्यातल्या मूळ रहिवाश्यांचे जमिनीबाबतचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारनं एक भू धोरण स्वीकारलं आहे राज्य सरकारनं सुरु केलेलं भू सर्वेक्षण बाहेरच्या लोकांना जमिनी विकण्यासाठी असल्याची भीती काही हितसंबंधी गट करत आहेत मात्र तशी भीती बाळगण्याचं कारण नाही असं ते म्हणाले जम्मू कश्मीर पोलिसांना जम्मू जिल्ह्यात आरएसपुरा शहरात खोदकाम करत असताना तीन हातबॉम्ब आणि काही शस्त्रास्त्रांचा साठा सापडला

या साठ्याला गंज लागला आहे तरीही याची चौकशी केली जाईल असं जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक यांनी सांगितलं

हलक्या वाहनांना सकाळी आठ ते दुपारी अकरा वाजेपर्यंत जम्मूहून श्रीनगरला जाता येईल आणि सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत उधमपूरहून निघता येईल असं वाहतूक पोलिसांनी सांगितलं श्रीनगरहून जम्मूच्या दिशेनं जाणाऱ्या रुग्णवाहिकांना रुग्णांना किवा गंभीर आपत्कालीन स्थितीत असलेल्या कुठल्याही वाहनांना जाण्याची परवानगी नाही उधमपूरला अडकलेल्या सर्व अवजड वाहनांना श्रीनगरला जाण्यासाठी आज सोडलं जाईल जम्मू कश्मीरमधे काल रात्री मध्यम स्वरुपाच्या भूकंपाचे चार धक्के बसले रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता चार पूर्णांक सात दशांश ते साडेपाच पर्यंत होती

तो चार पूर्णांक सात दशांश रिश्टर स्केलचा होता त्यानंतर साधारण सहा मिनिटांनी दुसरा धक्का बसला तो साडेपाच रिश्टर स्केलचा होता

तर चौथा धक्का रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी बसला त्याची तीव्रता पाच पूर्णांक चार दशांश रिश्टर स्केल होती या भूकंपामुळे जीवित किवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही काल रात्री साडेदहाच्या सुमाराला अंदमान निकोबार बेटांक्रही पाच रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काल कमाल तापमान नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सियसपर्यंत घसरलं दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात जाड धुक्याची चादर पसरल्यानं रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली दृश्यमानता शून्यापर्यंत घसरल्यानं काही विमान उड्डाणं आणि रेल्वेगाड्या रद्द झाल्या काहींचे मार्ग वळवण्यात आले तर काहींना विलंब झाला जम्मू कश्मीरमधे श्रीनगर श्वं उणे साडेसहा अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली थंडीमुळे दल सरोवर गोठलं आहे उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यात चुर्क श्व आठ दशांश तर राजस्थानात सिकर श्व उणे पाच दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली जगातलं सर्वात मोठ खुलं नाट्यगृह म्हणून ख्याती असलेल्या ओडिशाच्या बारगड बें धनु जत्रेला आज पासून सुरवात झाली आहे

कृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम कंस मामानं आयोजित केलेल्या धनु जत्रेसाठी मथुरेला जातात हा प्रसंग दाखवला जातो धनु जत्रा हा बारगड क्रिं खुल्या मंचावर सादर केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे या महोत्सवाची गिनीस बुकात नोंदणी झाली आहे या जत्रेत कंस मामा संपूर्ण शहरात फिरून गुन्हेगारांवर कर लादतो असं दाखवलं जात कंस सरकारी कार्यालयात जाऊन दोषी अधिकाऱ्यांवर देखील आसूड ओढतो केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागानं धनु जत्रेला राष्ट्रीय महोत्सवाचा दर्जा दिला आहे